दिली सूट राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत तसंच फेसब्रुक आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर एका स्थानिक भाषेतल्या वृत्तपत्रात आणि राष्ट्रभाषेतल्याही एका वृत्त पत्रात हा तपशील प्रसिद्ध करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर न्यायमूर्ती फली नस्मिन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज हा आदेश दिला गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांमधे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात झालेली वाढ चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितलं फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराच्या निवडीची कारणंही राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवायला विरोध नसल्याचं आज राज्य सरकारनं स्पष्ट केलं केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन एनआयए कडे सोपावला होता केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारच्या सदस्य पक्षांनी टिका केली होती मात्र एल्गार प्रकरणाचा तपास एनआयए कडे सोपवायला गृह विभागाचा विरोध नाही असं विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज सांगितलं केंद्र सरकारला तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करायचा पूर्ण हक्क आहे मात्र एनआयएकडे तपास सोपवायच्या आधी केंद्रानं राज्य सरकारला विश्वासात घ्यायाल हवं होतं अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती भारतीय नौदलानं तसंच आयएनएस शिवाजी या नौकेनं देशाला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी त्यांची प्रशंसा केली आहे

आयएनएस शिवाजी नौदलातल्या आपल्या सेवेचा अमृत महोत्सव साजरा करत आहे

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला सुरु करण्यात होत असलेल्या विलंबासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली न्यायदानात अपयश येऊ देऊ नका असं मत न्यायालयानं व्यक्त केलं

या प्रकरणांमध्ये न्याय व्यवस्थेची विश्वासाईता पणाला लागली आहे त्यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास ढळू देऊ नका असे आवाहन न्यायालयानं केलं या प्रकरणांची सुनावणी कधी सुरू होईल याबाबत काहीतरी स्पष्टता यायला हवी दाभोळकर आणि पानसरेंचं कुटुंब तसेच अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांच्या कुटुंबांचाही हा मूलभूत अधिकार असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं राज्य सरकारने विविध दृध संघ आणि त्रेर समित्यांवर यापूर्वी करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियूक्त्या रद्द केल्या आहेत त्यात राज्य भरातील जिल्हा आणि तालुका सहकारी दृध संघ सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दक्षता समित्यांवरील सदस्य जीवनावश्यक वस्तूंच्या दर नियंत्रण समितीवरील सदस्य तसेच स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीवरील सदस्यांचा समावेश आहे

गडचिरोली गोंदिया चंद्रपूर पुणे रत्नागिरी ठाणे पालघर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आता एपचा वापर सुरू होईल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे आदेश दिले आहेत

याठिकाणच्या सुमारे सव्वा लाख रुग्णांची यावर नोंदणी करण्यात आलेली आहे

या एपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी आणि औषधोपचार मोफत केले जातात

पक्षाच्या मुंबई अध्यक्ष म्हणुन मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे

अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार तालुक्यातल्या मुक्तगिरी मंदिर या जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रेमी युगुलांना प्रवेश न देण्याचा निर्णय मुक्तगिरी संस्थानानं घेतला आहे

पिडीतेवर अहमदनगर शिल्या शासकीय रुग्णालयात उपयार सुरु आहेत या प्रकरणात पोलीसांनी पिडीतेचा पती आणि सासूसह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ अंतर्गत बाधीत असलेल्या गावांना औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या सी एस आर

खासदार रक्षा खडसे यांनी यासाठी प्रयत्न केले होते

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावतीत अचलपूर उपविभागीय कार्यालयाजवळच्या जागेवर दूध संकलन केंद्र उभारण्याची घोषणा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे अमरावतीतल्या सिंचन भवनान आज पश्संवर्धन आणि दुग्ध विकास व्यवसाय वाढीसंदर्भात बैठक झाली

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी दृध उत्पादनावरचा खर्च कमी करण्याची गरजही कडू यांनी व्यक्त केली त्याअनुषंगानं पशुसंवर्धन विभागानं शासनाच्या ई वर्गातल्या जमीनी ताब्यात घेऊन तिथे चारा निर्मिती करावी अशी सूचनाही कडू यांनी केली आहे पवन एक्स्प्रेसमधून तब्बल दोन कोटींची रोकड नेणाऱ्या दोघांना भूसावळ रेल्वे सुरक्षा दलाने खंडव्याजवळ काल रात्री अटक केली मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली खंडवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी विनोद झा आणि अमित यादव या दोघा आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली आंगणेवाडी यात्रेत भाविकांना दर्शन घेण्यासाठी फार काळ तिष्ठत उभं राहावं लागू नये याकरता नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे प्लास्टिकमुक्त आंगणेवाडीचा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार धेतला आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यात्रेच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत धूळे शहरात झालेल्या दूसऱ्या आंतस्राष्ट्रीय मानांकन बुध्दीबळ स्पर्धेचा आज समारोप झाला कोल्हापूरच्या सम्मेद जयकूमार शेट्ये यानं स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत विक्रमादित्य कुलकर्णी यानं दुसरं तर महेंद्रकुमार विजीत यानं तिसरं स्थान पटकावलं

संपूर्ण राज्यात काल दिवसभर हवामान कोरडं होतं